ते आज जालना तालुक्यात साळेगाव इथं शेतकऱ्यांना बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजनेअंतर्गत अन्नधान्याचं वाटप केल्यानंतर बोलत होते राज्यात पीकविम्यासाठी निय्क्त विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून विमा हप्ते गोळा केले मात्र हजारो शेतकऱ्यांना विमा मिळाला नसल्याच्या तक्रारी येत आहेत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या कंपन्यांना शिवसेना आपल्या पदधतीनं धडा शिकवेल त्यासाठी विमा भरलेल्या मराठवाइयातल्या शेतकऱ्यांच्या यादया तयार करण्याच्या सुचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शिवसेना आग्रही असल्याचं ते म्हणाले सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे राज्यमंत्री अर्ज्न खोतकर यांचीही यावेळी भाषणं झाली राज्यसरकारनं मराठवाडा द्रष्काळम्क्त करण्याचा संकल्प सोडल्याचं म्ख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे ते औरंगाबाद जिल्ह्यात लासूर स्टेशन इथं चारा छावणीला भेट दिल्यानंतर बोलत होते पाण्याची समस्या द्र करण्यासाठी मराठवाइयात पाच सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर केले आहेत अंतिम अहवाल लवकरच तयार केला जाईल असं त्यांनी सांगितलं मराठवाड्यात ग्रीड तयार केलं जात आहे या माध्यमातून पाच धरणं जोडली जातील त्यामुळे एका धरणातून वाहन जाणारं पाणी कोरड्या धरणात वळवणं शक्य होईल त्यानं मराठवाड्याचा पाणी प्रश्न दूर होईल असा विश्वास म्ख्यमंत्र्यांनी व्यक्त केला

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज मंबईत खाजगी प्रवासी वाहतुकदारांसोबत झालेल्या बैठकीत बोलताना ही माहिती दिली

प्णे शहरातल्या म्ळा म्ठा नद्या प्रद्षणम्क्त व्हाव्यात ही प्ण्यातल्या जनतेची इच्छा असून मोदी सरकार ती पूर्ण करेल असं केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते आज प्ण्यात वन भवन इथं मुळा आणि मुळा नद्यांच्या श्द्धीकरणाबाबत आयोजित आढावा बैठकीआधी बातमीदारांशी बोलत होते जायका बँकेकडून कर्ज उपलब्ध करूनही नदी श्द्धीकरण प्रकल्पाला उशीर का लागला याविषयी त्यांनी बैठकीत विचारणा केली हा नदी सुधार प्रकल्प जायकाचा नसून पृणे महानगरपालिका आणि केंद्र सरकारचा संयक्त प्रकल्प असल्याचं जावडेकर यांनी बैठकीच्या स्रुवातीला स्पष्ट केलं

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर वर्षी सहा हजार रुपये लाभ देण्यासाठी सरकारनं अधिसूचना काढली आहे या निर्णयाम्ळे देशभरातल्या स्मारे साडेचौदा कोटी शेतकऱ्यांना फायदा मिळणार असून यात शेतकऱ्यांच्या जमिनीचा आकार विचारात घेतला जाणार नाही निर्णयाची अधिसूचना काढून केंद्रीय कृषी मंत्रालयान सर्व राज्य सरकारांना लाभार्थ्यांची ओळख निश्चित करायला सांगितलं आहे अरबी समूद्रात एक चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे

हे चक्रीवादळ राज्यात धडकण्याची शक्यता नाही पण त्याच्या प्रभावामुळे या काळात किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढलेला दिसेल चक्रीवादळाच्या जवळ असलेला समुद्र अधिक खवळलेला राहील तर किनारपट्टीजवळ समुद्र काही प्रमाणात खवळलेला दिसेल या दरम्यान कोकणासह मुंबईमध्ये पावसाच्या सरी कोसळतील असे मत हवामान तज्ञांनी व्यक्त केलं आहे

भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे रोहीत शर्मा आणि शिकर धवन या सलामीच्या जोडीनं भारताला चांगली सुरुवात करुन दिली

राज्याच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे

या पावसाम्ळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वळवाच्या सरी कोसळल्या मराठवाइयात जालना बीड उस्मानाबादसह काही ठिकाणी आज पहाटे थोइयाफार प्रमाणात पाऊस झाल्याचं वृत आहे

नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातल्या ओझे गाव इथं कादवा नदीत तीन जण ब्डाले त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सूरू आहे

म्ंबईत विक्रोळी इथं काल रात्री झालेल्या अपघातात दोन म्लांसह तिघांचा मृत्यू झाला पोलिस अधिकाऱ्यांनी आज ही माहिती दिली रस्त्याच्या कडेला रात्री उभ्या असलेल्या टॅंकरखाली हे तीन रहिवासी झोपले होते त्यावेळी मागून द्सऱ्या टँकरनं या उभ्या टँकरला धडक दिली

अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलं ठाणे इथल्या मुंब्रा रेतीबंदर चौपाटीवर पारसिक डोंगराच्या पायथ्याला हे चित्रशिल्प साकारलं आहे संत त्काराम राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज महात्मा जोतिराव फुले सावित्रीबाई फुले राजर्षी शाह महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्रांनी सजलेला महाराष्ट्र या शिल्पात दाखवला आहे महिलांची छेडछाड आणि त्यांना सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या त्रासाविरोधात नाशिक पोलिसांनी निर्भया दल स्थापन केलं आहे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी काल दहा सदस्यांच्या निर्भय दलाचं उदघाटन केल्याची माहिती पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नाशिक इथं वार्ताहरांना दिली